देशातल्या आताच्या निवडणुकीत जनतेला विश्वास आणि भ्रष्टाचार यामधून तसंच ध्येय आणि षडयंत्र यामधून निवड करायची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज अरुणाचल प्रदेशातल्या पासीघाट इथल्या जाहीर सभेत बोलत होते भारतीय जनता पक्षानं कधीही शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन मतं मागितलेली नाहीत असं पंतप्रधान म्हणाले देशभराशी जोडलं जाणं साधन संपत्तीची उपलब्धता आणि या राज्याबद्दल आदर हा नव्या अरुणाचल प्रदेशाबद्दलचा भाजपचा द्रष्टीकोन असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

दिल्ली महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी दिल्ली सरकारला एका निश्चित वेळेत उचित उत्तर देण्यास सांगितलं आहे

प्रद्षणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणाऱ्या अमेरिकेतल्या एका संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे भारत आणि चीन हे सर्वाधिक प्रद्षित हवा असलेले देश असल्याचं या अहवालात म्हटलं आहे भारत सरकारनं याद्रष्टीनं हाती घेतलेल्या स्वच्छ इंधनाच्या योजनांमुळे नजिकच्या काळात प्रद्षण कमी होण्याची शक्यता असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

ते आज संध्याकाळी कोझीकोडे इथे पोहचणार असून उद्या अर्ज दाखल केल्यानंतर ते वायनाड इथे एक प्रचार सभा घेणार आहेत केरळमध्ये निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे दरम्यान काँग्रेस पक्षानं चंदीगड लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री पवन्कुमार बन्सल यांना उमेदवारी जाहीर केली आहे या जागेवरून काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी तसंच पंजाब विधानसभेच्या माजी आमदार नवज्योत कौर सिद्ध यांची नावंही चर्चेत होती

यामुळे आता राज्यात एकूण सत्त्याण्णव हजार सहाशे चाळीस मतदान केंद्रं असतील

ही सुटी केंद्र आणि राज्य शासनाची कार्यालयं निमशासकीय कार्यालयं सार्वजनिक उपक्रम आणि इतर प्रतिष्ठानांनाही लागू राहील असं बीडच्या उप जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

आगामी शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत सात एप्रिलपर्यंत होती ती आता वाढवून पंधरा मे पर्यंत करण्याला सरकारनं मान्यता दिली आहे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यासाठी सुधारित निकष लागू करण्यालाही मंजुरी दिली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

रामदास मिसाळ असं त्याचं नाव असून चोरी प्रकरणातल्या एका आरोपीला अटक न करण्यासाठी त्यानं एक लाख पस्तीस हजार रुपये लाच मागितली होती यापैकी ऐंशी हजार रुपये लाच घेताना त्याला सापळा रचून अटक करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे